शांघाय स्रक्षितता आणि संपर्क यंत्रणा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे छिंग्ताओ इथं काल झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये ते बोलत होते आपल्या भाषणात त्यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी शांततेसाठी घेतलेल्या साहसी पुढाकाराचं कौतुक केलं या बैठकीत छिंग्ताओ जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला दहशतवादाशी लढा देण्यासाठी तीन वर्षांच्या योजनेची अंमलबजावणी करणं हा या जाहीरनाम्यातला प्रमुख मुद्दा आहे या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधानांनी तझाकिस्तान उस्बेकीस्तान कझाकस्तान मंगोलिया आणि किर्गीस्तान या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चाही केली दोन दिवसांचा चीन दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ काल झालेला घ्सखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलानं हाणून पाडला यावेळी झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे भरती खासगी क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि कुशल व्यक्तींना आता वरिष्ठ सरकारी पदांसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं महसूल आर्थिक सेवा अर्थविषयक संबंध कृषी वाणिज्य आणि नागरी उड्डाण या विभागातल्या संयुक्त सचिव पदांसाठी केंद्र सरकारनं अर्ज मागवले आहेत

ही नियुक्ती तीन ते पाच वर्षांच्या करारावर होईल

जेईई अँडव्हान्स भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेतलेल्या संयुक्त प्रवेश जेईई अँडवान्स या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला

प्रथमच पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल त्यांनी दुबईला भेट देऊन तिथल्या विविध उद्योग सम्रहांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली एमबीएम समूहानं मुंबईतल्या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करायला सहमती दाखवली मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत डीपी वर्ल्ड सम्रहानं तर आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये थुम्बे सम्रहानं सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे सदाभाऊ बोत मराठवाड्यातल्या राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी पीक कर्ज वाटपाचं ठरवून दिलेलं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले औरंगाबादमध्ये आयोजित खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते काल बोलत होते पीक कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी मेळावे घ्यावेत असं ते म्हणाले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना यंदा तत्काळ पीक कर्ज द्यावं तसच बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या मूळ खात्यात जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाचा समारोप काल झाला त्यानिमित्तानं प्ण्याजवळ पिंपरी इथं आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते आपल्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली माजी मंत्री छगन भ्जबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते छगन भुजवळ यांनीही यावेळी शेतकरी प्रश्न मराठा आरक्षण या मुद्यांवरून केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर उपरोधिक टीका केली बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आपल्यावर केलेल्या आरोपातून निर्दोष बाहेर पडू असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला छगन भूजबळ तत्पूर्वी भूजबळ यांनी काल सकाळी पृण्यातल्या महात्मा फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली भारतीय आयुर्विज्ञान परिषद वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायाची नीतीमूल्यं शिकविण्याची गरज असल्याचं मत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ जयश्री मेहता यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या आरोग्यसेवा आणि आरोग्य शिक्षणात भरीव योगदान देणाऱ्या सर्व विद्याशाखांच्या व्यक्तींच्या जीवनकार्याबाबतच्या चरित्रकोषाचं लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी या वेळी दिली अपवात ब्लडाणा जिल्ह्यात शेगाव रेल्वे स्थानकावर तीन महिलांचा रेल्वे खाली चिरडून मृत्यू झाला

रेल्वे नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ आज सकाळी मुंबई हावड़ा मेलचे तीन डबे रूळावरून घसरले होते मात्र रेल्वेच्या तांत्रिक पथकानं तातडीनं धावपळ करून रेल्वे रूळावर आणली या अपघातामुळे या मार्गावरची रेल्वे सेवा काही काल विस्कळीत झाली होती संभाजी भिडे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणीचं पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे ग्रुजी यांनी काल नाशिकमध्ये झालेल्या सभेत व्यक्त केलं भिडे यांच्या सभेस विरोध करणाऱ्या विविध संघटनांनी यावेळी निदर्शनं केली भिडे यांची काल अहमदनगरमध्येही सभा झाली यावेळी काही आंदोलकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घालून निदर्शनं केली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही सभा झाली फुट्वॉल आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारतानं अजिंक्यपद पटकावलं आहे

सामन्यातील दोन्ही गोल कर्णधार सुनील छेत्रीनं मारले

त्यामुळे भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

बांगलादेशच्या नाहिदा अख्तरची भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली आणि अखेरच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला मान्सून मान्सून काल दिवसभरात पुढे सरकलाच नाही

उत्तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमीच होता

दक्षिण कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र संततधार पाऊस पडत आहे त्याम़ळे जनजीवन विस्कळीत झालं आहे म़सळधार पावसाम़ळे महामार्ग चौपदरीकारणाच्या कामातली भरावाची माती महामार्गावर येऊन काही ठिकाणी महामार्ग धोकादायक बनला आहे रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसानं नदीनाल्यांना प्रर आला आहे जीवितहानीचं वृत्त नसलं तरी काही ठिकाणी कुंपणाच्या भिंती कोसळल्या तसंच झाडं उन्मळून पडली विदर्भातही काल पावसाचा जोर चांगला होता आज मान्सूनची आगेक्च विदर्भातच अपेक्षित असल्यानं तिथे जोरदार वाऱ्यासह सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे अरबी समुद्रावरही मान्सून चांगलाच सक्रिय आहे परिणामी दक्षिण कोकणातही सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस पडेल उत्तर कोकणातही सर्वत्र अध्नमध्रन पावसाच्या सरी हजेरी लावतील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशात कालच्या प्रमाणेच आजही त्रळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे